वेबमालिकेशी संबंधित सर्व मजकूर काढून टाकण्याचे आणि याबाबत तात्काळ अहवाल पाठवण्याचे निर्देश आयोगांन संबंधित निर्मात्यांना दिले आहे बालपणापासनू राष्ट्रीय नेता होण्यापर्यंतचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातले विविध टप्पे मालिकेच्या पाच भागात आहेत देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा मजकूर सर्व उमेदवारांना समान संधी या तत्वांचं उल्लंघन करणारा ठरतो असं आयोगानं म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे उद्या संध्याकाळी तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपेल

पश्चिम बंगालमधल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात बुनियादपूर श्व आज सकाळी घेतलेल्या सभेत ते बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या फोरबेसगंज सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार घराणेशाहीचं राजकारण आणि जातीधर्माच्या नावाखाली योजनांच्या माध्यमातून गरीबांची होणारी लूट हे सर्व थांबेल असं मोर्दीनी सागितलं

देशात झपाटयानं विकास घडवून आणण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले उत्तरप्रदेशातही विविध दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबाद श्वं प्रचारसभा घेतली सपा अध्यक्ष आखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांनी रामपूरमधे संयुक्त सभा घेतली काँग्रेसच्या प्रियका गांधी वड्रा यांनी आज सकाळी केरळ मधल्या वायनाड श्विं प्रचारसभा घेतली पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत राहुल गांधी यांची मानंथवाडी छिं आज प्रचारसभा झाली भाजपा सरकार शेतकरी आणि आदिवासी लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला जर काँग्रेसपक्षाला निवडून दिलं तर न्याय योजनेच्या माध्यमातून गरीबी दूर केली जाईल अशी ग्वाही गांधी यांनी दिली सीपीआयचे नेते सीताराम येचुरी कन्नूर मध्ये डाव्या लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली

बिहारमधल्या जमुई लोकसभा मतदासंघातल्या एका मतदान केंद्रावर आज पुर्नमतदान घेण्यात आलं मतदान शांततेत झालं

दिल्लीत काँग्रेसबरोबर आघाडी शक्य नसल्याचं आम आदमी पार्टीनं स्पष्ट केलं आहे दिल्लीव्यतिरिक्त तिस्त्र कुठेही आघाडी करायला तयार नाही असं काँग्रेसनं स्पष्ट केल्यानंतर आपनं ही भूमिका आज जाहीर केली काँग्रेसला तीन जागा दिल्लीत देणं याचा अर्थ त्या जागा भाजपाला देण्यासारख्या आहेत असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स घोटाळयाप्रकरणी अटक करण्यात आलेला दलाल सुशेन मोहन गुप्ता याचा जामीन अर्ज आज दिल्लीतल्या न्यायालयानं फेटाळला गुप्ता याची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं गुप्ता देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचं सांगत सक्तवसुली संचालनालयानं त्याच्या जामिनाला विरोध केला गुप्ता यानं या प्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं तसंच साक्षीदारांना प्रभावित केल्याचं संचालनालयानं न्यायालयात सांगितलं गुप्ता याला मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रीयत्व शैक्षणिक पात्रता यासह मालमत्तेसंबंधित माहितीचा खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीनं केली आहे संपूर्ण देशाला राहूल गांधी यांच्याबद्दल सत्य जाणून घ्यायचं आहे असं पक्षाचे प्रवक्ता जी व्ही एल नरसिंह राव यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं गांधी यांनी याआधी उमेदवारी अर्ज दाखल करताना वेगवेगळी माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्यानं त्याबद्दल संभ्रम असल्याचं राव म्हणाले नोटाबंदी आणि वस्तूसेवाकर मुद्दयावरुन काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे रालोआ सरकारनं दोन उद्योग समुहांना झुकतं माप दिल्याचा आरोप त्यांनी आज दिल्लीत वार्ताहर परिषदेत केला केंद्रसरकारनं खाजगी क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे अनेक सरकारी कंपन्या तोट्यात गेल्याची टिकाही सिद्धू यांनी केली केरळमधे माजी काँग्रेस खासदार एस कृष्ण कुमार यांनी आज भाजपात प्रवेश केला नवी दिल्ली भाजपा नेते शाहनवाज हुसेन आणि अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला न्यायाधीशासाठी त्याची प्रतिष्ठाच सर्व काही असते असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे गोगोई यांनी एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचं वृत्त काही ऑनलाज पोर्टल्सनी दिलं होतं त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज विशेष सुनावणी झाली न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि संजीव खन्ना या सुनावणीला उपस्थित होते अशा प्रकारे निराधार आरोपांच्या आधारे न्यायाधीशाच्या प्रतिषेवर हल्ला केला जात असेल तर कोणीही सभ्य व्यक्ती न्यायाधीशपद स्वीकारायला तयार होणार नाही असं गोगोई म्हणाले हे आरोप अविश्वसनीय असून त्यामागे मोठं कारस्थान असल्याचं ते म्हणाले सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत आणि आपल्या अध्यक्षतेखालील पीठासमोर येत्या काळात अत्यंत संवेदनशील प्रकरणांची सुनावणी नियोजित असताना हे आरोप केले गेले असल्याचं गोगोई यांनी नमूद केलं झारखंडमधल्या रांची आज झालेल्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला नामकुम जवळ सरवाल क्विं कार आणि ट्रक यांची टक्कर होऊन हा अपघात झाला अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत

त्यानंतर केवळ श्रीकांत यादव आणि हार्दिक पांडया हे दोघचं चांगली खेळी करु शकले मुंबईच्या राहुल चहरनं तीन गडी बाद केले प्रत्युरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्स संघाकडून स्टीव्ह स्मिथसह संजीव सॅमसन आणि रायन पराग यांनी उपयुक्त खेळी करुन राजस्थानाला विजयपथावर नेलं यापुढचा सामना दिल्लीमधे दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज क्रिव्हन पंजाब यांच्यात सुरु आहे

हा दंड भरण्यासाठी दोघांना एका महिन्याची मुदत दिली आहे